कोरोना विरुद्धच्या लद्यातील ही एक महत्वाची कामगिरी आहे

महाराष्ट्र कर्नाटक छत्तीसगड दिल्ली तामिळनाडू उत्तर प्रदेश पंजाब आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत दैनंदिन रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे

विशेष म्हणजे या सर्व तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला असला तरी ही ठराविक गावं मात्र या आजारापासून बचावली आहेत

परजिल्ह्यातून किंवा परगावातून इथं नागरिकांची ये जा सुरु असते मात्र तरीही केवळ कोरोनाविषयक नियमावलीचं अतिशय योग्य पद्धतीनं पालन कैल्यामुळेच ही गावं कोरोनामुक्त राहिल्याचा दावा प्रसाद यांनी केला आहे

शिक्षकांचं कारखान्यात आणि गोदामामध्ये काम करणाऱ्या तसंच उच्च जोखीम असणाऱ्या कामगारांचं लसीकरण फिरत्या लसीकरण पथका कडून करण्याचं नियोजनही करण्यात आलं आहे

सध्याचा रुग्ण वाढीचा वेग कोरोना प्रसाराच्या दुसऱ्या लाटेपेक्षा अभूतपूर्व असल्याचं चित्र प्रांतातील अतिदक्षता विभागांमध्ये दिसून येत आहे

मंगळवारी व्हिएन्ना इथे सुरू झालेल्या चर्घेत अमेरिका किंवा इराण या दोन्ही देशांना यात विशेष प्रगतीची अपेक्षा नाही तेहरान प्रत्यक्ष समोरासमोरील चर्घेस नकार देत असल्यामुळे युरोपियन आणि अन्य देशांच्या मुत्सद्यांनी चर्वेत मध्यस्थ म्हणून काम केलं अमेरिकेये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र कार्यक्रम करारातून माघार घेतल्यामुळे त्या बदल्यात इराणवरील आर्थिक निर्बंध उठवण्यात आले होते कराराचं उल्लंघन करण्यासाठी इराणला उद्युक करून अमेरिकन निर्बंध फेटाळण्यात आले होते इराण ब्रिटन चीन फ्रान्स जर्मनी आणि रशिया या अणू करारातील उर्वरित देशांनी दोन तज्ञ स्तराये गट स्थापन करण्याचं मान्य केलं आहे हे तज्ञ गट अमेरिका हटवू शकेल आणि इराण मान्य करेल अशा अणू निर्बंधांच्या यादीची जुळवणी करणार आहे कझाक कजाकिस्तानचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल नूरलान येरमेक बायेव यांनी काल जोधपुर आणि जयसलमेर शहरांना भेट दिली

उभय देशांदरम्यान असलेल्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्याला चालना देणे हे या भेटी मागील प्रमुख उद्दीष्ट आहे दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी संरक्षण मंत्री आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला भारत आणि कजाकिस्तानमधील विशेष सहकार्य हे विद्वास आणि परस्पर सामंजस्यावर आधारित असल्याचं लष्कर प्रमुखांनी म्हटलं आहे जगातील शांतता आणि स्थिरतेवर परिणाम होणाऱ्या मुद्द्यांबाबत दोन्ही देशांमध्ये समान दृष्टी असल्याचं ते म्हणाले

बांग्लादेश मुक्ती लढ्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित स्वर्णिम विजय वर्ष समारोहा दरम्यान नरवणे यांचा हा दौरा होत आहे बांग्लादेश मुक्ती लढयातील हुतात्म्यांना ते आज शिखा अनिर्बन इथं श्रद्वांजली अर्पण करतील त्यानंतर बांगलादेशच्या तीनही सेना प्रमुखांबरोबर त्यांची बैठक होईल या दौर्यात नरवणे धानमंडी इथल्या बंगवधू शेख मुजीबुर रहमान मेमोरियल संग्रहालयालाही भेट देतील रविवारी ते ढाका इथं बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांबरोबर चर्चा करतील

भारतीय सैन्य कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास समर्थ असल्याचं ते म्हणाले स्टेट बँक गह कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआयने विविध माध्यमांतून देण्यात आलेल्या गृह कर्जाच्या व्याजदराबाबतच्या वृत्तासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे उत्सवाच्या हंगामात देण्यात आलेली व्याज दरातील विशेष सवलत मर्यादित कालावधीसाठी होती

बँकेने गृह कर्ज व्याज दरात कोणतीही वाढ केलेली नाही शिवाय महिला कर्जदारांना देण्यात येणाऱ्या विशेष सवलती सुद्धा सुरूच आहेत असं बँकेनं स्पष्ट केलं आहे जावडेकर वंदे मातरम चे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि थोर क्रांतिकारक मंगल पांडे यांची आज पुण्यतिथी

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आम्हाला वंदे मातरम् हे राष्ट्रगीत दिलं असून देश कायमच त्यांचा ऋणी असेल अशा ट्विट संदेशातून जावडेकर यांनी बंकीमचंद्र यांनाही श्रद्धांजली अर्पण केली आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार